एस एस एफ विश्वचषक नस्तिजी स्पर्धेत भारताच्या यशस्विनी सिंग दस्तिलचा सुवर्णवध्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था इच्चो आज चांद्रयान दोनची कक्षा कमी करण्यासाठीच्या अंतिम फ्रींसाठी सज्ज आह आज सायंकाळपासून इस्रोकडून याच्या संचालनाला सुरुवात होईल हसिचालन पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान दोन चंद्रापासून सुमारशिभर किलोमी उ अंतरावर चक्रीय श्रुवीय कक्ष पोहोचक्त चांद्रयानाचं ह िहत्वपूर्ण संचालन ऑर्बि उमधल्या ऑनबोर्ड प्रणालीच्या माध्यमातून कवि जाणार आह चांद्रयान दोनच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल असून उद्या चांद्रयानामधला लप्तिर विक्रम ऑर्बिविपासून वाळि होईल

देशातनं काळा पैशाचं उच्चाटन करण्याच्या केंद्र सरकारचा हेतू यशस्वी ठरण्याच्या मार्गावर असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे आर्थिक खात्याच्या माहितीची देवाण घेवाण स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातनं सप्टेंबरपासून सुरु होणार आहे

कर्नांककातल्या तत्कालीन काँग्रस्त्व जनता दल धर्मनिरपद्ध सरकारच्या काळात राजकीय नत्तात्मांचनितत्तईक आणि अधिकाऱ्यांच्या फोन प्रिंग प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वाचा संस्था सीबीआयनं सुरु कला आह केर्ना के सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयनं यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला

या वस्तूंच्या आयातीसाठी आता सरकारकडून परवाना घरीअनिवार्य असणार आह विरदक्षी व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूवनसीही माहिती दिली आह अगरबत्ती आणि तत्सम वस्तूंच्या आयातीसंदर्भातल्या आयात धोरणात सुधारणा कल्पानंतर हत्विवियम लागू करण्यात आल्रिहाती नवी दिल्लीत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिगापोरचग्रिहमंत्री क्रिणमुगम यांची भावस्त्रीी आणि परस्पर हिताच्या विविध मुद्द्यावर चर्चा कल्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापोरसोबत भारताचसिबंध आणखी दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहस उभय नस्तिमध्यात्रा भार्मिरम्यान दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली सुरक्षस्तिर्भातली द्विपक्षीय संस्थात्मक यंत्रणा सक्षम करण्यावर त्याचप्रमाणक्रिमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर उभय नख्यिंची यावळी सहमती झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडक्ति यांनी काल मुंबईत झालल्या एका कार्यक्रमात केंद्रीय चित्रपप्रमाणीकरण मंडळाच्या नव्या बोधचिन्हाचं आणि प्रमाणपत्राच्या नव्या प्रारुपाचं अनावरण कलि

यावछी हा अनावरणाचा कार्यक्रम झाला प्रमाणपत्राच्या नव्या प्रारुपात क्यु आर कोड तंत्रज्ञानाचा वापर कला असल्यामुळा प्रमाणिकरण मंडळ डिजि के जगताशी जोडलं गद्याआहअिसं जावडक्त यावस्ती म्हणाल नवी दिल्लीतल्या जप्त केलेला पुराना किला सुशोभिकरणानंतर लोकांसाठी खुला करण्यात आला आहे केंद्रीय पर्यटन मंत्री पल्लाद सिंग पटेल यांनी त्याचं काल उद्घाटन केलं या किल्ल्याचे काही भाग परदेशातून परत आणण्यास आणि ते पून्हा या किल्ल्यावर लावण्यास यश आल्यामुळे अभिमान वाटत असल्याचं पटेल म्हणाले याचं श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जातं परत आणलेल्या या गोष्टींमुळे पुढील पिढीस आपल्या वारसा हक्काच्या श्रीमंतीची माहिती मिळू शकेल असंही ते म्हणाले

पूरक पोषण या संकल्पनेवर आधारित सप्टेंबरचा पूर्ण महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण पोषणाचा संदेश घरा घरात पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री समग्र पोषण आहार अभियान िव्वर मंत्रालयांच्या संयुक्त विद्यमानं सुरु करणार आहे

आपल्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याविषयी बोलले होते गेल्या वर्षी मार्चमधे राजस्थानमधल्या झुझनू कें मोदी यांनी पोषण आहार अभियानाची सुरुवात केली होती आकाशवाणीशी बोलताना निती आयोगाचे सदस्य डॉ

पॉल यांनी ही माहिती दिली

व्यंकय्या नायडू यांनी काल दिली अशाप्रकारचा बोगदा निर्माण करणं हस्त्रारतीय रस्तिष्टमहत्वपूर्ण योगदान असल्याचं त्यांनी यावळी सांगितलं सुमारविाडक्का किलोमी उच्या या बोगद्यामुळक्रिष्णपट्टणम बंदर आणि अंतर्गत क्षक्रित मालवाहतुक करणं सोयीचं झालं आहक् यामुळमिलवाहतुक सुलभ व्हायला मदत होईल असं नायडू यांनी यावछी सांगितलं हा बोगदा म्हणजिअभियांत्रिकी क्षमिधलं आश्वर्य असून या बोगदा विक्रमी वक्तित पूर्ण कल्पाबदल भारतीय रखिद्धी त्यांनी प्रशंसा कली

यावछी लष्कराच्या नॉर्दन कमांडचक्रिमांडर लघाती जनरल रणबीर सिंग हविखील रावत यांच्यासोबत होत आवळी लघाती जनरल परमजीत सिंग संघा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रावत यांना सद्यस्थितीची माहिती दिली भारताच्या यशस्विनी सिंग दस्ताल हिनं रिओ दि जप्तिओ इथं सुरु असलखित आ

एस एफ

युक्रळीया ओलसी कोस्तविंच हिला रौप्य तर सर्वियाच्या जस्मीना मिलोव्होनोव्हिक हिला कांस्य पदक मिळालं

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे दोघे माथेफिरु ओदेसा आणि मिडलॅंड च्या आसपास फिरत असताना पोलिसांनी लोकांना सावधानतेचा धाारा दिला एका माथेफिरुला ठार मारण्यात पोलिसांना यश आलं आहे